परभणी जिल्ह्यात पूर्ण टाळेबंदीला आजपासून सुरूवात झाली

उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा आता दपारी दोन वाजेपर्यंतच सुरु राहतील नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असल्यानं हा निर्णय घेतल्याचं जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सांगितलं नागरिकांनी निर्बंधांचं पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलं बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यात आज आणि उद्या रुग्णालय तसंच औषधी दकानं वगळता प्रकारची दकानं बंद राहणार आहेत रत्नागिरी जिल्हा प्रशासनानंही अत्यावश्यक सेवेवर कालपासून बंधनं आणली आहेत जिल्ह्यात सर्व किराणा द्कानं बंद करून घरपोच सेवा सुरू केली जाणार आहे औषधांच्या दुकानात कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी करावी लागणार आहे दुकानं उघडी दिसल्यास कारवाईचा इशारा प्रशासनानं दिला आहे

औरंगाबाद इथंही विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची कोविड अँटीजन चाचणी करण्यात येत आहे

पंतप्रधानांनी आज आचार्य महामंडलेश्वर स्वामी अधवेशानंद गिरी यांच्याशी संवाद साधून कुंभमेळ्याची स्थिती जाणून घेतली पंतप्रधानांसोबत झालेल्या चर्चेनंतर स्वामी अधवेशानंद गिरी यांनी लोकांना कुंभमेळ्यात न येण्याचं आणि कोविड प्रतिबंधाचे नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे

देशात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत आणि योग्य प्रमाणात करण्यासाठी केंद्र सरकारची मंत्रालयं आणि विविध राज्य सरकारं यांच्यात समन्वय आवश्यक आहे असं ते म्हणाले

वैद्यकीय वापरासाठीच्या द्रवरूप ऑक्सिजन कंटेनर ट्रकची वाहतूक करण्यास रेल्वे मंत्रालयानं तत्त्वतः मंजूरी दिली आहे कोविड बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यानं द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा करण्याबाबत महाराष्ट्र सरकारन केलेल्या मागणीनंतर रेल्वे मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे

हर्षवर्धन यांनी दिली आहे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी वैद्यकीय ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरचा त्टवडा नाही तसंच सरकार आरोग्यविषयक सोयी सुविधांमधे सातत्यानं वाढ करत आहे असं त्यांनी काल सांगितलं कोविडचा प्रसार वेगानं होत असलेल्या राज्यांच्या आरोग्यमत्र्याबरोबर आज हर्षवर्धन चर्चा करणार आहेत

राज्यात दरमहा सात लाख शिधापत्रिकांवर जिल्हांतर्गत पोर्टेबिलिटीचा वापर करुन धान्याचं वाटप केलं जातं

जमिनीचं खरेदी खत करुन देण्यासाठी त्यानं तक्रारदाराकडून ही लाच मागितली होती